आंदोलन मागे

साखर कारखान्यांचं सर्व इथेनॉल पेट्रोलियम कंपन्या विकत घेणार अविश्वास ठराव विरोधी पक्षांतर्फे केंद्र सरकार विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत चर्चा आणि मतदान होणार वाहे भाजपानं आपल्या सर्व खासदारांना यावेळी सदनात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत

राजनाय सिंह झंडशाही करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारांना दिले आहेत विविध ठिकाणी होणाऱ्या हिंसक जमावाच्या मारहाणीच्या घटनांची केंद्र सरकारनं गांभीर्यानं दखल घेतल्याचं त्यांनी काल लोकसभेत एका निवेदनात सांगितलं पंतप्रधान स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेवर असूनही कॉग्रेस सरकारांनी खेडयांमध्ये वीज पोहोचवली नाही बशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे मोदी यांनी काल दीन दयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि सौभाग्य योजनेच्या लाभार्थींबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला

महावितरणनं मुंबईजवळील घारापुरी बेटांच्या थलिकडेच केलेल्या विद्युतीकरणाच्या कामाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं

हा दर उद्या पासून लागू होणार असून दूध संघांनी हा निर्णय मान्य केला आहे

काल दूघउत्पादकांनी राज्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केलं विद्यी मंडळ उस तसंच केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई आणि अनुदान पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंबंतर्गत शासकीय जमिनी मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी मिशन मोड शनी शिंगणापूर मंदिराचं कामकाज ताब्यात घेण्याचा निर्णय अश्या विविध मुद्यांवर काल विद्यानसभेत चर्चा झाली

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये एक लाख कोटीची गुंतवणूक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत दिली यावेळी बोलताना ते म्हणाले

याचे कारण असं आहे कि यातील विकासाकरिता दालन हे तयार होते आज रेल्वे चा उपयोग त्याहीपेक्षा कितीतरी जास्त पटीत लोक करतात

हा हिताचा प्रस्ताव आहे शेवटी आपल्या देशाच्या विकासामध्ये आणि मी आपल्याला पुन्हा सांगतो ह्याची सुरवात ही माननीय मनमोहन सिंग साहेबांच्या काळातच झाली आहे

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी पंढरपूर इथं आंदोलन करून भाविकांना त्रास देऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाद्वारे केलं

साखरेच्या दरात वाढ करण्यात याली असून सर्व इथेनॉल पेट्रोलियम कंपन्या विकत घेतील असा निर्णय घेतला जाईल वसं आश्वासन गडकरी यांनी या बेळी दिलं

माध्यान्ह भोजनात दूध दिलं जाईल

वारी बाइट इंद्रो पंढरीच्या वारीला निघालेल्या पालख्या आणि पंढरपूर मधलं अंतर जसजसं कमी होतं आहे तसतसा वारकऱ्यांचा उत्साह वाढतो आहे ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल वेळापूर इथे तर संत तुकाराम महाराजांची पालखी पिराची कुरोडी इथे मुक्कामाला होती यंदा राज्यसरकारच्या प्रसिद्धी विभागाची संवादवारी वारकऱ्यांमध्ये सरकारी योजनांबाबत लोकजागर करते आहे त्याबाबतच्या या वारकऱ्यांच्या प्रतिक्रीया

यामध्ये प्रामुख्याने गोपिनाथ मुंडे यांच्या नावाने अपघात विमा योजना महाराष्ट्र शासन या ठिकाणी राबवत आहे

टेमघर व्हॉईसकास्ट इंट्रो टेमषर धरणातील पाणी गळती रोखण्यात यश आल्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच जुन्या धरणांचं बळकटीकरण केलं जाणार असल्याचं जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितलं

उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि धरणांचे बळकटीकरण करूनच पाणी वाचवावे लागेल हे लक्षात घेऊनच धरणांच्या बळकटीकरणाचा हा आराखडा तयार केला जात आहे येत्या दीड ते दोन वर्षात तो पूर्ण होणार असून त्यानंतर त्याची युध्द पातळीवर अंमलबजावणी केली जाणार आहे

दरम्यानगंगापूर धरणाजवळ बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात व्यक्तीचा नाशिक पोलिसांना दूरध्वनी आल्यानं पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या माध्यमातून धरण परिसराची तपासणी केली मात्र कोठेही बॉम्ब आढळला नाही चकमक छत्तीसगड मधील विजापूर दंतेवाडा सीमेवर काल सुरक्षा बलांबरोबर झालेल्या चकमकीत नक्षलवादी ठार झाले

याची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली आहे

शनिबारी देखील या परिसरात कमी दाबानं पाणीपुरबठा होण्याची शक्यता आहे हवामान राज्यातलं पाउसमान काहीसं कमी झालं असलं तरी आजही कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे या भागात काही ठिकाणी जोरदार सरीही अपेक्षित आहेत